माजी परराष्ट्र मंत्री स्षमा स्वराज यांच्या पार्थिवावर आज द्रपारी दिल्लीतील लोधी रोड स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं काल रात्री त्यांचं नवी दिल्ली इथं निधन झालं

यावेळी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांसह हजारोंच्या संख्येनं लोक उपस्थित होते राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाध्यक्ष अमित शहा भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग लालकृष्ण अडवाणी यांच्यासह लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला संयुक्त प्रोगामी आघाडीचया अध्यक्षा सोनिया गांधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बसपा अध्यक्षा मायावती केरलचे माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी तुणमूल कॉग्रेसचे डेरेंक ओब्रायन नोबेल प्रस्कार विजेते कैलास सत्यार्थी आणि योगगुरू रामदेव बाबा यांनी सुषमा स्वराज यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रदधांजली अर्पण केली

त्यांनी सामाजिक जीवनात प्रतिष्ठा मिळवली होती आणि त्या अत्यंत धैर्यशील होत्या असं ते म्हणाले उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड् यांनी श्रद्धांजली अर्पण करताना सांगितलं की सुषमा स्वराज उत्कृष्ट प्रशासक प्रख्यात संसदपटू आणि भाषाप्रभू वक्त्या होत्या सुषमा स्वराज यांच्या निधनामुळं आपलं वैयक्तिक नुकसान झाल्याचं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि भारतीय राजकारणातील एक अत्यंत तेजस्वी पान गळून पडलं स्वराज यांनी सांभाळलेल्या प्रत्येक मंत्रालयात त्यांनी अतिशय उच्च मानकं प्रस्थापित केल्याचं पंतप्रधान म्हणाले सुषमा स्वराज या भाजपातील सुप्रसिद्ध आणि ठळक व्यक्तिमत्व असल्याचं सांगून त्या महिलांचा आदर्श होत्या या शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी श्रद्धांजली अर्पण केली त्या अत्यंत उतम व्यक्ती होत्या असं ते म्हणाले त्या अत्यंत चपळ संसदपटू होत्या आणि त्यांच्या कर्तृत्वानं त्या कायम स्मृतीत राहतील अशा शब्दांत माजी राष्ट्रपती प्रणव म्खर्जी यांनी संदेशाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली विविध पक्षांच्या नेत्यांनी ही त्यांना श्रदधांजली अर्पण केली राज्य सभेतील विरोधी पक्षनेते ग्लाम नबी आझाद कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते राहल गांधी सीताराम येच्री यांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली देशाबरोबरच परदेशातील नेत्यांनीही सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे नागपुरातही राष्ट्रीय स्वयसेवक संघाच्या मुख्यालयात दिवंगत नेत्या स्षमा स्वराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नामनेनी विद्यासागर राव यांनी माजी केंद्रीय परराष्ट्र मंत्री स्षमा स्वराज यांच्या निधनाबद्दल तीव्र दःख व्यक्त केले आहे सुषमा स्वराज या स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासातील लोकप्रिय राष्ट्रीय महिला नेत्यांपैकी एक होत्या आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत धारण केलेल्या प्रत्येक पदावर त्यांनी आपल्या प्रतिभेची मोहर उमटवली त्यांच्या निधंनामुळे देशाने करिश्मा लाभलेल्या राष्ट्रीय नेत्या तसेच उत्कृष्ट संसदपटू गमावला आहे असे राज्यपाल यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक झंझावाती आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व हरपले आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणाले स्वराज हे भारतीय राजकारणातील एक खंबीर नेतृत्व होते एक श्रेष्ठ विधिज्ञ साहित्यप्रेमी प्रभावी वक्त्या अभिजात रसिक असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही विशेष पैलू होते

भाजपाच्या जेष्ठ नेत्या केंद्रीय मंत्री स्षमा स्वराज यांच्या निधनानंतर बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाव आणि मलकापूर इथं मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा रद्द करण्यात आल्या असून भाजपाची महाजनादेश यात्रा तात्पुरती स्तगीत करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे राज्यात ज्या भागात पूर ओसरला आहे तेथे पिण्याचे शूद्ध पाणी आरोग्य सुविधा आणि वीज प्रवठा प्र्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे पिण्याच्या पाण्याच्या नळ जोडण्या प्र्ववत करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत दुर्गम भागात आदिवासी पाङ्यांमध्ये तसेच प्रग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये अन्न धान्य पिण्याचे पाणी आदि सुविधा प्रविण्यात याव्यात रेल्वे यंत्रणेला पाऊस आणि धरणांच्या विसर्गाबाबतची माहिती देण्याची व्यवस्था करावी असे निर्देश म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्ंबई इथं दिले

मुख्य सचिवांनी केंद्रीय सुरक्षा सचिवांशी संपर्क साधून डोनिअर विमानाच्या माध्यमातून प्रग्रस्तभागातील नागरिकांना स्थलांतरीत करण्याची मागणी केली त्यान्सार आता कार्यवाही सु्रू असल्याचे कोल्हाप्रच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले राज्याच्या काही जिल्ह्यात प्रस्थिती गंभीर झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी पूरस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक निर्देश दिले कोल्हापूर सांगली सातारा प्णे तसंच कोकणातल्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या बैठकीला उपस्थित होते पूरग्रस्त भागात राष्ट्रीय आपती प्रतिसाद दलाच्या बावीस तुकड्या दाखल झाल्या असून हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे

नरेश गिते यांनी दिले

हातमाग उदयोगामध्ये नव्या पिढीने येण्यासाठी विणकर सेवा केंद्राच्या माध्यमातून वस्त्रोदयोग साक्षरता स्रू करावी असे मत महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या आय्क्त डॉ माधवी खोडे यांनी नागपूर इथं विणकर सेवा केंद्रात आयोजित पाचव्या राष्ट्रीय हातमाग दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केलं भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या विणकर सेवा केंद्राच्या वतीनं राष्ट्रीय हातमाग दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना डॉ खोडे म्हणाल्या कि हातमाग उद्योग हा फार जुना उद्योग असून या उद्योगाची पाहिजे त्या प्रमाणात जोपासना केली गेली नाही ही कला नविन मंडळींपूढे यायला हवी यासाठी या हातमाग उद्योगाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा असं त्यांनी सांगितलं वस्त्रोदयोग उदयोगाला चालना देण्यासाठी आपल्या विभागाच्या वतीनं राज्य सरकारला प्रस्ताव पाठविण्यात आलं असून त्या प्रस्तावाची माहिती देतांना डॉ

शुक्रवारी सन्मान होणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील रतनचंद जैन भंडारा जिल्ह्यातील भिवाजी अंब्ले ब्लडाणा जिल्हयातील नारायण खेळकर वर्धा जिल्ह्यातील गणेश बाजपेयी परभणी जिल्ह्यातील माधवराव क्लकर्णी कोल्हापूर जिल्ह्यातील दत्तात्रय मोरे औरंगाबाद जिल्हयातील लक्ष्मण उखडे लातूर जिल्हयातील शिवलींगप्पा इराप्पा उर्फ विरभद्रप्पा सिद्रामप्पा मडगे आणि बीड जिल्ह्यातील बन्सी जाधव यांचा समावेश आहे

या दरम्यान औरंगाबाद जालना परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे दरम्यान काल रात्रीपासून गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत असल्याने भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीला प्न्हा पूर आला असून त्या तालुक्याचा संपर्क तुटला आहे दहा दिवसांत संपर्क तुटण्याची ही चौथी वेळ आहे असं आमच्या प्रतिनिधीणे कळवलं आहे